या मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेना यासह काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी आज बैठका बोलावल्यात शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी मुंबईतल्या मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी बोलावलेली बैठक काही वेळापूर्वीच संपली विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पार्पेल यांनी काँप्रेस कार्यालयात पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे विधान परिषदेतले विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँप्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे दोन्ही पक्षाचं शिष्टमंडळ आज राज्य मागासवर्ग आयोगाची भेट्घेणार असून संध्याकाळी राज्यपाल चे

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज सोलापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली नाहीत त्यामुळे बाजारपेठा सकाळपासूनच थंड होत्या वाहतुकीच्या खाजगी वाहनासह राज्य परिवहन महामंडळाच्या एस ी बसही बंद होत्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी केली यावेळी जमाववंदीच्या आदेशानुसार काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं बंदच्या पार्क्षभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद असल्यानं बारा कोशी रुपयांची उलाढाल ठप्प झाली मराठा आरक्षणा संदर्भात आज नंद्रबार मध्ये बंद पुकरला आहे मोर्चादरम्यान काही आंदोलकांनी वियर जाळून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला जालना जिल्ह्यात शांततेत आंदोलनं करण्यात आलं मात्र घनसावंगी इथं काही समाजक कांनी मोर्चात घुसून दगडफेक केली राज्य सरकारने मागार्वर्ग आयोगाच्या अहवालाची वा नं पाहता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि तातडीने विधिमंडळाचा अधिवेशन बोलवावं अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केली आहे

यासंदर्भात आज चार वाजता शिवसेना आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भे धेणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने घ जाद्रुस्तीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा असं त्यांनी सांगितलं आर्थिक निकषावर आरक्षणासंदर्भात उद्दव ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की आहे ते आरक्षण रद्द नं करता आर्थिक आरक्षण देण्यात यावं पोलादपूर इथं बस दुर्घ जेत मरण पावलेल्या दापोली कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांत सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली आहे या कर्मचाऱ्यांच्या घरातल्या प्रत्येकी एका सदस्याला राज्य सरकारच्या सेवेत धेतलं जाईल असं वायकर यांनी सांगितलं

इतर सात जणांबाबतही विशेष बाब म्हणून त्यांच्या वारसांनाही सरकारी नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी माहिती वायकर यांनी दिली रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची बैठक आज मुंबईत सुरु झाली

त्याच दिवशी तिस या द्वैमासिक आर्थिक धोरणाविषयीचं निवेदन जारी केलं जाणार आहे मागच्या बैठकी प्रमाणेच ही बैठक तीन दिवस चालणार आहे सामान्य नागरिकांना अत्यल्प हप्त्यात विमा संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना केली देशातल्या बह्तांश लोकांनी या योजनेचा लाभ घेतला हेत त्यापैकी एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातल्या अनिता खोत अनिता खोत या योजनेचा लाभ घेत असून त्यांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे

त्यामुळे ही योजना माझ्यासारख्या सामान्य माणसाला सुरक्षा कवच आहे

या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षातल्या दिग्गज नेत्यांनी उडी घेतली होती

येत्या एक तारखेला या निवडणुकीचं मतदान होणार आहे

बाह्य शक्तींपासून देशाला असलेला धोका आणि सुरक्षाविषयी तयारी याचा आढावा घेण्यासाठी आज पासून सेना प्रमुखांची दोन दिवसांची परिषद नवी दिल्लीत होत आहे या वार्षिक संमेलनात तीनही दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण मत्रालयाचे अधिकारी गेल्या वर्षीचा आढावा तसंच आगामी वर्षाच्या नियोजनासंबंधात चर्चा करणार आहेत